आज नवी दिल्लीत टागोर सांस्क्रतिक सद्भावना प्रस्कार प्रदान केल्यानंतर ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी सांस्कृतिक कार्यमंत्री महेश शर्मा यावेळी उपस्थित होते

एक कोटी रुपये सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या प्रस्कारचं स्वरुप आहे जम्मू काश्मीरमधल्या प्लवामा जिल्ह्यात सुरक्षा दलानी केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी मारले गेले पिंगलीना भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं या भागात शोधमोहीम सुरु केली यावेळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली या चकमकीत लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह चार सैनिकांना वीरमरण आलं तर एका स्थानिक नागरिकाचाही मृत्यू झाला

बंद दरम्यान व्यापारी आपापल्या राज्यात एक दिवस उपवास करणार असून श्रद्धांजली फेरीही काढणार आहेत महाराष्ट्रासह जम्मू काश्मीर मध्य प्रदेश पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश राजस्थान तामिळनाड्र पंजाब आदी राज्यांमध्ये बंद प्रकारण्यात आला आहे

केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयानं हा खटला दाखल केला आहे

पालघर ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातल्या संबंधित विभागांशी द्रदृश्य संवाद यंत्रणेद्धारे झालेल्या बैठकीत ते बोलत होते

या अंतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून कसत असलेली वनजमीन संबंधित शेतकऱ्यांच्या नावे करून दिली जाते

त्यामुळे भारताची किमान पाच कांस्यपदकं निश्चित झाली आहेत

सोनिया लॅथरचं आव्हान मात्र उपांत्यपूर्व फेरीत संप्रष्टात आलं

या क्रमवारीत वेस्ट इंडिजचा जॅसन होल्डर पहिल्या स्थानावर तर बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार शाकिब अल ह्सैन द्सऱ्या स्थानावर आहे